पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली बसपानं समाजवादी पक्षाशी कायमची यूती तोडलेली नसून भविष्यात दोन्ही पक्ष पून्हा एकदा आधाडी करु शकतील असं त्या म्हणाल्या बसपाच्या कार्यकर्त्यांनी आगामी पोटनिवडणुकीसाठी आघाडीवर विसंबून न राहता आपल्या पक्षाच्या कार्याकडे लक्ष द्यावं अशी सूचना मायावती यांनी बसपा कार्यकर्त्यांना कालच केली होती बसपाशी युती झाली नाही तर विधानसभेच्या अकरा जागांच्या पोटनिवडणुका समाजवादी पार्टीही स्वबळावर लढवेल असं पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टी आणि बसपा यांच्यात झालेली आघाडी संघीसाधू होती अशी टीका कौशल्यविकास मंत्री आणि उत्तरप्रदेश भाजपाचे अध्यक्ष महेंद्र पांडेय यांनी केली आहे पुदुच्चेरीमधे प्रशायकीय अधिकारांसाठी चाललेल्या विवादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आज मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांना नोटीस बजावली नायब राज्यपाल किरण बेदी सरकारच्या रोजच्या कामात ढवळाढवळ करु शकत नाही असे निर्देश मद्रास उच्च न्यायालयानं नुकतेच दिले होते

उष्णतेचे लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात हे टाळण्यासाठी लोकांनी घरातच रहावं अथवा सावलीच्या ठिकाणी रहावं तसंच बाहेर पडताना छत्रीचा वापर करावा आणि सुती फीकट रंगाचे सैलसर कपडे घालावेत सतत पाणी प्यावं लस्सी फळांचे रस लिंबु पाणी ही पेयं ही प्यावीत

उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश विदर्भ आणि दिल्ली या भागात उष्णतेची लाट कायम आहे दरम्यान पंजाबमधे काल रात्री काही भागात पडलेल्या पावसामुळे पारा खाली घसरला आहे हैद्राबाद आणि परिसर तसंच तेलंगणाच्या काही भागातही काल संध्याकाळी पाऊस पडला मनी लॉन्डरिंग प्रकरणात दोषी असलेले रॉबर्ट वड्रा आज नवी दिल्ली इथं सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात हजर झाले परदेशात बेकायदेशीररीत्या मालमत्ता खरेदी केल्याच्या संदर्भात त्यांची चौकशी सुरु आहे लंडनमध्ये सुमारे एक कोटी नऊ लाख पौंड्स किमतीच्या मालमत्तेच्या खरेदीसंदर्भात वड्रा यापूर्वी अनेकदा सक्तवसुली संचालनालयासमोर हजर झाले आहेत याशिवाय राजस्थानातल्या बिकानेर इथंही जमीन वाटप प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांमध्ये त्यांच्यावर खटला दाखल आहे प्रसार भारतीची स्वायत्तता अत्यंत महत्त्वाची आहे असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे

एस एन जी अर्थात डिजिटल सॅटेलाईट न्यूज गॅदरींग व्हॅन्सची रवानगी केल्यानंतर आयोजित समारंभात बोलत होते डिजिटल विस्ताराच्या काळात प्रसार भारतीनं नव्या शक्यता शोधल्या पाहिजेत असं ते म्हणाले गेल्या पाच वर्षात दूरदर्शनची विश्वासार्हता वाढली असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं आकाशवाणी आणि दूरदर्शन आपल्या बातम्यांच्या प्रामाणिकपणामुळे इतर वाहिन्यांच्या पुढं आहेत असं माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी यावेळी सांगितलं

काल दूपारी आसममधल्या जोरहट इथून उड्डाण केल्यानंतर थोड्या वेळानं या विमानाचा संपर्क तुटला

सरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी याबाबत एअर मार्शल राकेश सिंग भदौरिया यांच्याशी बोलून माहिती घेतली या विमानातल्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आपण प्रार्थना करत असल्याचं ट्विट संरक्षण मंत्र्यांनी केलं आहे लोकसभा निवडणूकीतल्या पराभवाची जबाबदारी स्विकारत संयुक जनता दलाच्या कर्नाटक प्रदेशाचे अध्यक्ष एच विश्वनाथ यांनी आज अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे पक्षाला कर्नाटकातून लोकसभेच्या अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला आज बंगळूरु मध्ये झालेल्या वार्ताहर परिषदेत विश्वनाथ यांनी संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते दैवेगौडा यांच्या तुमकूर मतदार संघातल्या आणि मुख्यमंत्र्याचे पुत्र निखिल यांच्या मंडया मतदार संघातल्या पराभवाला काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला तसंच काँग्रेस नेते सिध्दरामय्या हे आघाडीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून करत असलेल्या कामाबद्दल असमाधान व्यक्त केलं कस्तुरीरंगन समितीनं नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात काही सुधारणा केल्या असून तीन भाषांच्या निवडप्रक्रियेच्या सूत्रात नव्यानं बदल केले आहेत नागरिकांची मतं जाणून घेण्यासाठी नुकत्याच जाहीर केलेल्या या धोरणाच्या मसुद्यात अनवधनानं काही त्रुटी राहिल्या होत्या अशी माहिती समितीनं काल केंद्रसरकारला दिली आता या मसुद्याची सुधारित आवृत्ती सर्व राज्य आणि नागरिकांच्या अभिप्रायासाठी एक महिन्याकरता अपलोड केल्याचं समितीनं सांगितलं शाळांमधे तीन भाषांच्या निवडप्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या पसंतीला प्राधान्यक्रम देण्यासाठी मसुद्यात सुधारणा केल्याचं केंद्रसरकारनं म्हटलं आहे हा मसुदा म्हणजे केंद्रसरकारचं अंतिम धोरण नव्हे तर समितीच्या शिफारशी आहेत असं मनुष्यबळ विकास सचिव आर सुब्रमण्यम् यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे तर यासंदर्भातला निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधितांशी चर्चा केली जाईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी याआधीच सांगितलं आहे देशात डिजिटल व्यवहारांना अधिकाधिक चालना मिळावी यादृष्टीनं नंदन नीलकेणी समितीनं विविध उपाययोजना सुचवल्या आहेत

ओ एस यंत्रांवरचं आयातशुल्क माफ करणं इत्यादी उपाय सुचवले आहेत या समितीनं आपला अहवाल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना सादर केला आहे याशिवाय सरकारी संस्थांना केलेल्या डिजिटल देयंकांवर ग्राहकांना अधिभार लावू नये डिजिटल व्यवहारांदरम्यान आलेल्या तक्रारींचं निवारण ऑनलाईन करावं असंही समितीनं सुचवलं आहे डिजिटल पेमेंट पद्धतीवर देखरेख ठेवण्यासाठी तसंच देशभरातली माहिती एकत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि केंद्रसरकारनं एक यंत्रणा कार्यान्वित करावी असंही समितीनं म्हटलं आहे डिजिटल व्यवहारांची व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशानं उपाययोजना सुचवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं गेल्या जानेवारी महिन्यात पाच सदस्यीय पथकाची नियुक्ती केली आहे केरळमघे एका तेवीस वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याला निपाह या विषाणूजन्य संसर्गाची लागण झाली आहे

के शैलजा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेत या मुलाच्या रक्ताचे नमूने तपासल्यानंतर हे निदान झाल्याचं त्यांनी सांगितलं या विद्यार्थ्याला उपचारांसाठी कोची इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे निपाह या विषाणूजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रसरकारनं सहा सदस्यांचं एक पथक केरळला रवाना केलं आहे आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज कार्डिफ इथं अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे

उद्या भारताचा पहिला सामना साऊदम्पटन इथं दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे उद्यापासून या विश्वचषक स्पर्धेतल्या सामन्यांचं दररोज थेट समालोचन आकाशवाणीवरुन प्रसारित होईल असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपती यांनी ट्विटखर सांगितलं